सूक्ष्म लघ् व मध्यम उदयोग शेतकरी आणि पथ विक्रेत्यांना सहकार्य करण्याच्या ऐतिहासिक निर्णयास केंद्रीय मंत्रीमंडळाची मान्यता

अरबी समुद्रातल्या कमी दाबाच्या पट्टयाचं रूपांतर परवापर्यंत गंभीर स्वरूपाच्या चक्री वादळामध्ये होण्याची शक्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सूक्ष्म लघ् आणि मध्यम उद्योग शेतकरी आणि पथ विक्रेत्यांना मदत करण्याच्या ऐतिहासिक निर्णयास मान्यता देण्यात आली आहे केंद्रिय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नवी दिल्लीतील पत्रकारांना माहिती देताना सांगितले की मंत्रिमंडळाने एमएसएमईच्या व्याख्येत आणखी सुधारणा केली आहे या निर्णयामुळे अनेक औदयोगिक घटकांचा समावेश एमएसएमईच्या कार्यक्षेत्रात होईल

अशी माहिती केंद्रीय सूक्ष्म लघ् आणि मध्यम उदयोग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली

शेतक यांना कर्ज फ़ेडण्यासाठी ऑगस्ट पर्यंत वेळ मिळेल असे कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी नम्द केले वैद्यकीय क्षेत्राने परवडणाऱ्या दरात वैद्यकीय स्विधा उपलब्ध होतील याकडे लक्ष द्यावे तसेच वैदयकीय शिक्षणाच्या पायाभूत सुविधांचा विकास आणि आरोग्य योजनांची अंमलबजावणी परिणामकारकरित्या करण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे देशभरातल्या वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते

तसेच शेतकरी आणि हातच्या कमाईवर रोजचे पोट असणाऱ्या कामगारांच्या हिताचे देखील यामध्ये लक्ष वेधण्यात यावे अशी सूचना चंद्रपूर जिल्ह्याचे पालक मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली

राज्य सरकारने लॉकडाऊनच्या प्ढच्या टप्प्याची घोषणा काल केली

मात्र आता लॉकडाऊन पूर्णपणे न उठवठा टप्प्याटप्प्याने उठवला जाणार आहे

याठिकाणी गटागटाने नव्हे तर एकट्याने जाता येईल प्लंबर इलेक्ट्रिशिअन पेस्ट कंट्रोल आणि इतर तंत्रज्ञांना सुरक्षित अंतर राखण्याचे नियम पाळून काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे वाहन द्रुस्तीच्या कामांसाठी आधी वेळ निश्चित करण्याच्या अटीवर परवानगी दिली आहे

परस्परांपासून सुरक्षित अंतर राखण्याची जबाबदारी संबंधित दुकानमालकांची असेल

मात्र सर्व कर्मचाऱ्यांना घरी परतल्यावर घ्यायच्या काळजीबाबत सविस्तर प्रशिक्षण देणं बंधनकारक असणार आहे राज्याच्या इतर भागात याआधी दिलेलल्या सवलतींसह निर्बंध ती कायम असणार आहेत

टोळधाडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फवारणी हा योग्य पर्याय असून फवारणी शक्यतोवर रात्री उशीरा किंवा पहाटेच्या वेळी करावी यावेळी टोळ विश्रांतीसाठी मोठ्या संख्येने झाडाझ्रडपांवर जमा झालेली असते व त्यावर फवारणी केल्यास बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळविणे शक्य आहे असे नागप्र कृषी विभागाच्या वतीने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे नासाच्या दोघा अंतराळवीरांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात प्रवेश केला आहे बॉब बेहनकेन आणि डग हर्ले असं त्यांचं नाव आहे काल खासगी अंतराळ यान आणि रॉकेटच्या माध्यमातून त्यांनी अवकाशात झेप घेतली होती

अशाप्रकारचा हा पहिलाच प्रयत्न होता हे दोघे अंतराळ स्थानकात स्खरुप पोहोचल्याने स्पेस एक्स या खासगी कंपनीच्या प्रयत्नांना यश आले आहे दरम्यान या यशस्वी कामगिरीबद्दल भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं नासा आणि स्पेस एक्स कंपनीचं अभिनंदन केलं आहे

मूत्रपिंडाशी संबंधित जंतुसंसर्गामुळे प्रकृतीत बिघाड झाल्यानं त्यांना सिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं उपचारादरम्यान त्यांचा आज पहाटे त्यांचा मृत्यू झाला अलीकडच्या काळात लोकप्रिय झालेल्या दबंग वाँटेड एक था टायगर अशा अनेक चित्रपटांना साजिद वाजिद यांच्या जोडीने संगीत दिलं होतं

या वादळाला निसर्ग हे नाव देण्यात आलं आहे

त्या खेरीज मंबई ठाणे नवी मंबई आणि नजीकच्या परिसरालाही वादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे या काळात राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे या वादळाम्ळं हवामान खात्यानं लाल दर्जाचा इशारा जाहीर केला आहे त्याम्ळं अरबी समुद्रात गेलेल्या मच्छिमारांनी परत यावे असे आवाहन करण्यात आले आहे नैर्ऋत्य मोसमी पावसानं आज केरळात प्रवेश केला असल्याचं भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्यूंजय मोहपात्रा यांनी सांगितलं आहे राज्यात काल बहतांश भागात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली नागप्र शहरासह नजीकच्या भागात काल रात्री वदळी वाऱ्यांसह माध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली आज सकाळ पासून शहरात हवामान ढगाळ आहे वाशीम जिल्ह्यात काल संध्याकाळी मान्सून पूर्व पाऊस पडला तर आज सकाळपासून जिल्ह्यातंल वातावरण ढगाळ आहे